अभिजात मराठीचा मार्ग मोकळा भिंत दर्घटना पुण्यातली कोंढवा दर्घटना ताजी असतानाच काल रात्री मुंबई कल्याण आणि पुण्यात भिंत पडल्याच्या घटना घडल्या

एवढेच नव्हे तर नैसर्गिक आपत्ती आल्यास त्यापासून बचाव करण्यासाठी विशेष प्रशिक्षणही तिथल्या ग्रामस्थांना देण्यात आले आहे

आकाशवाणी बातम्यासाठी पुण्याहन विनायक सोमणी

पावसानं तशी सर्वच भागात कुठत्त्वि कुठठ्ठिमदार हजती लावली असली तरी उत्तर कोकण आणि पूर्व विदर्भात पाऊस धो धो बरसला आहाऊणआणि पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर सर्वाधिक होता

या पावसाचं पाणी तुंबल्यानं मुंबईचं जनजीवन विस्कळित झालं खोलगट भागात पाणी भरल्यानं रस्तविहतुकीचा खोळंबा झाला तर रुळांवर पाणी साचल्यानं शंभरावर उपनगरी गाड्या रद्द कराव्या लागल्या दिवसभर उपनगरी गाड्या विलंबानंच धावत होत्या त्यामुळप्रिवाशांच प्रियंड हाल झालाजव्या मुंबईत अनक्विठिकाणी पाणी तुंबलं होतं कोकण भवन या विभागीय मुख्यालयाच्या तळमजल्यात पाणी भरलं होतं रायगड जिल्ह्यात सावित्री पाताळगंगा उल्हास गांधारी या नद्या दुथडी भरून वहात असून कुंडलिका आणि आंबा या नद्यानी धोक्याची पातळी गाठली आहा मुंबई नवी मुंबई ठाण आणि कोकणात आजही मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळग्रा सर्व भागातल्या शाळा महाविद्यालयांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहा राज्याच्या विर भागातही काल पावसानं हजतीलावली दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप शे वीज पडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी घडली

बंदी असलख्या प्लास्टिकच्या वापरावर आळा घालण्यासाठी राज्य सरकार आजपासून धडक योजना राबवणार आहखिशी घोषणा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी काल विधान सभतीक्ली राज्य विधानसभघ्या आगामी निवडणुका व्हीएम ऐवजी मतपत्रिकांचा वापर करून घ्याव्या अशी मागणी राष्ट्रवादी कॉप्रस्त्रि गेटनत्ती अयंत पाटील यांनी काल विधानसभक्ती अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेदरम्यान कली निवडणुक आयोगाला तशी विनंती करणारा ठराव सरकारनं सभागृहात मांडावा असं तस्किणाल कोंढवा दुर्घटनरी चौकशी सहा सदस्यांची समिती करत आह असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल विधानसभसिसांगितलं

सांगितलं

समितीनं याबाबत सकारात्मक अहवाल दिला आहेक्रिसं तक्रिणालक्रिक्त्यू कन्नड उडिया आणि मल्याळम या भाषांना अभिजात दर्जा दक्षिप्या निर्णयाला आव्हान दप्तिच्या याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या त्यामुळट्टी मराठीबाबत निर्णय घत्ती येत नव्हता आता या याचिका न्यायालयानं फ्टिळल्या असल्यानं मराठीला अभिजात भाषत्ती दर्जा मिळण्यात कोणतीही अडचण नाही असं तावड्यांनी स्पष्ट कलि

या हंगामात ऊसतोडणीसाठी जाणाऱ्या महिलांची आरोग्य तपासणी मोहीम हाती घ्यावी असंही त्यांनी सांगितलं

पालखी सातारा संतश्रष्टज्ञानध्रे महाराज यांचा पालखी सोहोळा आज दूपारी नीरा नदीस्नानानंतर सातारा जिल्हातील लोणंद ध्रे मुक्कामासाठी दाखल होणार आहा गा पालखी सोहोळ्याचं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पाडग्रि शिं जंगी स्वागत करण्यात यधीर आह नुकाराम महाराजांची पालखी काल बारामती तालुक्यात उंडवडी पोचली आज पालखीचा मुक्काम बारामतीमध्य असल्ल नेते गडचिरोली गडचिरोली चिमूर लोकसभा क्षमत्तील गडचिरोली चंद्रपूर आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांसाठी पाचशक्रीटींची तरतूद मंजूर क्ली आहअशी माहिती खासदार अशोक नद्यायिनी काल पत्रकार परिषदत्तदिली

आज भारताचा सामना बांगलादध्यी होणार असून हा सामना जिंकून भारत उपान्त्य फ्रीतलं आपलं स्थान निश्वित करू शकतो